मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी आज ट्वीटरवर ही माहिती दिली आपण चेस द व्हायरस करत असताना ट्रेस टेस्ट ट्रीट हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवत आहोत असं त्यांनी या ट्वीटमधे म्हटलंय

जालना जिल्ह्यात आज सकाळी सात जण कोरोनाबाधित आढळले यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या पाचशे अड्डयाऐंशी इतकी झाली आहे

बीड शहरात गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नोंद झालेला एक रुग्ण चाचणी पूर्वी अनेकांच्या संपर्कात आला होता

या काळात केवळ जीवनावश्यक वस्तूंची द्कानं आणि सेवा सुरु राहतील

या किट्सच्या मदतीनं कोरोना चाचणी अहवाल लवकर मिळतील तसंच शासकीय प्रयोगशाळेतून अहवाल मिळायला होत असलेला विलंब टाळण्यासाठी एका खासगी प्रयोगशाळेबरोबर महापालिकेनं करार केला आहे त्यामुळे आता केवळ दोन दिवसांत रुग्णाचा स्वॅब तपासणी अहवाल मिळणार आहे संत निवृत्तीनाथांची पालखीच्या वारकऱ्यांना आकारलेली प्रवास भाड्याची रक्कम एसटी महामंडळानं परत केली आहे

या वारकऱ्यांकडून आकारण्यात आलेली रक्कम त्यांना तत्काळ परत केली जाईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल स्पष्ट केलं होतं महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात कामं घेण्यात आली

नायक यांनी दिली या कामांमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वाधिक कामं उपलब्ध करुन दिली असून त्यासोबतच कृषी फलोत्पादन जलसंधारण प्रधानमंत्री आवास योजना जलसिंचन विहिरी आदी कामांचा समावेश आहे अमरावती जिल्ह्यात टाळेबंदीच्या काळात सानुप्रह अनुदानासाठी नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे अशी कुठलीही योजना अस्तित्वात नसून नागरिकांनी अफवांना बळी पडू नये तसंच याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कम्यूनिटी ट्रान्समिशन अर्थात समूह संक्रमण अवस्थेत गेलेला नसल्याचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे

राज्यात सापडणाऱ्या जवळपास प्रत्येक रुग्णाला कशामुळं कोरोनाचा संसर्ग झाला हे आपल्याला कळते आहे त्यामुळे राज्यात समूह संक्रमण सुरू झालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं क्वारंटाइन केलेलेच बहुतांश रुग्ण कोरोनाग्रस्त होत असल्याचं आढळून येत असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या बचतगटांची उत्पादनं ही एमेझॉन आणि गर्व्हमेंट इ मार्केट प्लेस जेम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केली आली आहेत त्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरित्या घरपोच मिळतील अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली त्यांनी काल मंत्रालयात या उपक्रमाचा प्रारंभ केला

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या ट्विटर संदेशात आज ही माहिती दिली

या पार्श्वभूमीवर सरकारनं आज हे आदेश दिले

देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून काही राज्यांनी कडक निर्बध लागू केले आहेत

बीड इथं येत्या नऊ जुलैपर्यंत टाळेबंदीची घोषणा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केली आहे यादरम्यान जीवनावश्यक वस्तू वगळता बँका खाजगी कार्यालय इतर आस्थापना पूर्णपणे बंद राहतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं शहरात मंगळवारी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णानं अनेकांसोबत संपर्क साधल्याचं समोर आलं आहे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्यासाठी टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे सिंधूदूर्ग जिल्ह्यात आजपासून सात दिवस कडक संचारबंदी लागू केल्याच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हा बंद ची हाक दिली आहे त्यामुळे जिल्ह्यात आज औषधाची दुकानं आणि पेट्रोल पंप वगळता बाजारपेठा बंद आहेत कोविड चा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सात दिवसांचा लॉकडाऊन लागू केला असून विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे राज्यातला उसाच्या मळीचा वाढता साठा लक्षात घेऊन राज्य सरकारनं मळीच्या परराज्यातल्या आणि निर्यातीवर असलेली बंदी उठवली आहे त्यामुळं कारखान्यांना अतिरिक्त निधी उपलब्ध होणार असून अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगालाही दिलासा मिळणार आहे गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळं उसाचं अपुरं झालेलं उत्पादन आणि इथेनॉल निर्मितीसाठी लागणारी मळी ची गरज लक्षात घेऊन येत्या सप्टेंबर पर्यंत राज्यातून मळीच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनीही निर्यात बंदी उठवण्याच्या या निर्णयाचं स्वागत करताना साखर कारखानदारीपुढील अडचणी काही प्रमाणात दूर होण्यास या निर्णयाची मदतच होईल असं म्हटलं आहे

जीव्हीके गृपचे अध्यक्ष वेंकट कृष्ण रेड्डी तसंच मुलगा आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष जीव्ही

त्यांच्यासोबत विमानतळ प्राधिकरण्याच्या काही अधिकाऱ्यांवरही सीबी आयनं गुन्हा दाखल केला आहे

राज्याच्या राज्यपाल आँनदीबेन पटेल यांनी या मंत्र्यांना भोपाळ इथं राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचं नेते ज्योतिरादित्य सिंदिया केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर तसंच इतर नेते उपस्थित होते